विधानभवनात सकाळी मंत्रीपदाचा शपथविधी समारंभ होईल त्यादिवशी सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवनाचं मुख्य प्रवेशद्वार सकाळी दहा वाजता बंद केलं जाणार आहे असं विधानमंडळ सचिवालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भाजपाच्या अंतर्गत वादावर निर्णय घेण्यासाठी पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतील जिल्ह्यातल्या पराभूत भाजपा उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती त्यासंदर्भात मुंबईत पक्ष कार्यालयात आज बैठक झाली पक्षाचे नेते देवेंद्र फडनवीस यावेळी उपस्थित होते पक्षानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्याचा वस्तुस्थिती अहवाल पुराणिक यांच्याकडे सादर केला जाईल त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं पक्षाचे नेते राम शिंदे यांनी सांगितलं तर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले जिल्ह्यात उद्या होणा या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याचं राम शिंदे म्हणाले विशेष म्हणजे शालीनी विखे अजून काँप्रेसमधे असल्याचं वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे त्या सध्या जिल्हाध्यक्ष आहेत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कामांचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा घेतला यावेळी पाटील यांनी पुनर्वसन प्रकल्प सुरु असलेली कामं पुनर्वसन योजना योजनांना मिळालेली मान्यता आणि नियम याविषयीची माहिती घेतली प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कप्र आणि वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते

या वाघाला सुरक्षित अधिवास मिळावा तसंच त्याच्या प्रवासात त्याला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विनविभागाचे अधिकारी संनियंत्रणाच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत

ओळखपत्राच्या स्वरुपात आधारकार्डाचा वापर वाढत आहे

लहान बालकांमधलं न्यूमोनिया आजाराचं प्रमाण कमी करणं हा या लसीकरणामागचा उद्देश आहे ही लसीकरण मोहीम राज्य शासन राबवणार आहे

नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी फळं भाजीपाला आणि मसाला पिकं उत्पादन स्पर्धा घेतली

माथेरानची राणीम्हणून ओळखली जाणारी आणि जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली माथेरानची रेल्वेगाडी आजपासून पुन्हा सुरू झाली

कोकण रेल्वे मार्गावरच्या आडवली रेल्वेस्थानकात नवीन जोडमार्गिका टाकण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उद्या सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकादरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे